आपले राजीनामे स्वीकारण्यात विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी या याचिकेची दखल घेतली असून त्यावर तातडीनं सुनावणी घेता येईल का याबाबत विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडींचं लोण मुंबईत पसरलं असून राजीनामा देणारे काँप्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार मुंबईत ज्या हॉटेलमधे आहेत त्याच्या बाहेर राजकीय नाट्य घडत आहे कॉंग्रेस नेते डी के शिवकुमार या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले मात्र पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेरच अडवलं आणि आमदारांना भेटण्याची परवानगी नाकारली मुंबईत असलेल्या या आमदारांनी आपल्या जीवाला धोका असून शिवकुमार यांना आपल्याला भेटण्याची परवानगी देऊ नये अशी विनंती करणारं पत्र मुंबई पोलिसांना लिहिलं होतं यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवकुमार यांच्या विरोधात घोषणा दिल्या आणि निदर्शनं केली सातारा जिल्ह्यात कोयना धरण परिसरात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला भूकंप मापक यंत्रावर त्याची तीव्रता तीन रिक्टर स्केल एवढी नोंदली गेली असून या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तलासरी बोर्डी भागांत आज प्न्हा भूकपाचा धक्का बसला

मागील बऱ्याच महिन्यांपासून डहाणू तलासरी धुंदलवादी बोर्डी भागांत भूकंपाचे कमी जास्त तीव्रतेचे धक्के बसण्याचं सत्र सुरूच आहे

जिल्ह्यात पाऊस उशिरा झाल्यानं मूग आणि उडदाचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली आहे

नाशिक जिल्ह्यात बह्तांशी तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी पाणी प्रश्न सुटत आहे

अहमदनगर शहरातील उङ्डाण पुलाच्या कामाची सुरूवात महीन्याभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपुष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिका यांना दिले असल्याची माहीती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली शहरातील उङ्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून या उड्डाणप्लाचं काम तातडीनं सुरू होण्यासंदर्भात मागणी केली याबाबतचे सविस्तर निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिलं राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यावर विचारविनिमय करण्याचं आवाहन केंद्रसरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे

नवी दिल्ली इथं काल पाच वर्षांसाठी दृष्टीकोन पत्र आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर आयोजित एका कार्यशाळेत मनुष्यबळ विकास मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली

याबाबत अन्न स्रक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आज सकाळी सातच्या सुमाराला हा अपघात झाला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल मैंचेस्टर इथं सुरु झालेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना पावसामुळे थांबवावा लागला तो आज दुपारी तीन वाजता खेळ पुन्हा सुरू होईल